उम पून चक्रीवादळ आज दूपारनंतर कधीही पश्चिम बंगालच्या किनार्या वर धडकणार

त्यानुसार राज्यांची रेड झोन आणि नॉन रेड झोन अशी दोन प्रकारात विभागणी करण्यात आली असून यावेळी संपूर्ण जिल्ह्याऐवजी केवळ पालिकाक्षेत्र रेड झोन करण्यात आलं आहे त्यामुळे मुंबई महानगर क्षेत्र तसंच पुणे सोलापूर औरंगाबाद मालेगाव नाशिक धुळे जळगाव अकोला आणि अमरावती या महापालिका क्षेत्रांचा समावेश रेड झोनमध्ये झाला आहे या सर्व क्षेत्रात केंद्र सरकारच्या दिशानिर्देशांनुसार प्रतिबंधित क्षेत्रं आखली जाणार आहेत प्रतिबंधित क्षेत्रात केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहतील राज्यभरात विमान मेट्रो सुरू होणार नाहीत शाळा महाविद्यालयं इतर शैक्षणिक संस्था चित्रपट गृह मॉल व्यायामशाळा तरण तलाव बार ऑडिटोरियम हॉल प्रार्थनास्थळं बंदच राहणार आहेत

रेडझोनमध्ये अत्यावश्यक सेवेतले कर्मचारी गरजेप्रमाणे कामावर येऊ शकतील मात्र खासगी कार्यालयं पूर्णपणे बंद राहतील रेडझोनमध्ये आरटीओ उपनिबंधक कार्यालय गैरशैक्षणिक कामासाठी विद्यापीठ महाविद्यालय सुरू होऊ शकेल

खासगी कार्यालयं मात्र पूर्णपणे बंद राहतील नॉन रेड झोनमध्ये काही ठिकाणी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेलाही परवानगी दिली आहे

आंतरजिल्हा वाहतूकीसाठी स्वतंत्र निर्देश नंतर दिले जाणार आहेत

मात्र तिथं गर्दी झाल्याचं किंवा सुरक्षित अंतराच्या नियमाचं उल्लंघन झाल्याचं आढळून आलं तर ही दुकानं बंद करण्याचे आदेश देण्याची मुभा स्थानिक प्रशासनाला दिली आहे

याशिवाय सर्वत्र घराबाहेर पडताना मास्क लावणं गरजेचं असेल सार्वजनिक ठिकाणी थ्रंकण्याला बंदी करण्यात आली आहे

ठाकरे पवार चर्चा कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात काल चर्चा झाली वाहतूक शिक्षण शेती उद्योग क्षेत्रासोबतच विविध वर्गांना दिलासा देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबतच्या आपल्या सूचना पवार यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या राज्यातील परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याबाबतचा विश्वास जनतेच्या मनात निर्माण व्हायला हवा त्यासाठी राज्याचे मंत्री आणि अधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यालयात उपस्थित राहायला हवे त्यांच्या उपस्थितीबाबत आवश्यक ते आदेश जारी करण्याचा सल्ला पवार यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना दिला महाराष्ट्रातील नव्या बेरोजगार पिढीला मराठी माणसाला रोजगाराच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत त्यांना उद्योग क्षेत्रात कसे सामावून घेण्यात येईल याचा कृती कार्यक्रम आखावा लागेल तसंच राज्यात नवीन गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी उद्योग वाढीसाठी नवीन सवलतींची प्रोत्साहनपर धोरणं आणणं आवश्यक असल्याचही पवार यांनी म्हटलं आहे भाजपा राज्यपाल भेट महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना प्रसाराच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळानं काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन मागण्यांच निवेदन सादर केलं देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असूनही राज्य सरकारकडून योग्य काम होत नसल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनाबाहेर माध्यमांशी बोलताना केला केंद्रासह विविध राज्यांनी पॅकेज दिले मात्र महाराष्ट्रानं दिलं नाही ते जाहीर व्हायला हवं असं ते म्हणाले राज्याच्या सर्वच जिल्ह्यात भाजपाच्या वतीनं काल जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनं देण्यात आली

गेल्या दोन दिवसांत मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन खरेदीच्या ऑर्डर नोंदवल्या गेल्या असून येत्या तीन चार दिवसांतच त्यांची डिलिव्हरी देखील सुरु होणार आहे असं ई कॉमर्स कंपन्या सांगताहेत सर्वसाधारणपणे जो ग्राहक वर्ग नियमित ऑनलाईन खरेदी करतो त्यापेक्षा वेगळ्या प्रकारचा ग्राहक यावेळी ऑनलाईन खरेदीकडे वळल्याचं दिसून आलं ग्राहकांकडून केल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या चौकशीवरून हा निष्कर्ष इ कॉमर्स कंपन्यांनी काढला आहे

कोरोना साथीनंतरच्या काळातही ऑनलाईन खरेदीचा हा ट्रेंड केवळ कायमच राहणार नाही तर आणखी वाढेल असा विश्वास इ कॉमर्स कंपन्यांच्या सूत्रांनी व्यक्त केला आकाशवाणी बातम्यांसाठी विनायक सोमणी पुणे परवानगी स्थलांतरित मजूर आणि कामगारांसाठी विशेष श्रमिक रेल्वे सोडण्यासाठी यापूढे ज्या राज्यात जायचं त्या राज्याच्या परवानगीची आवश्यकता नाही असं रेल्वे मंत्रालयानं काल स्पष्ट केलं

सर्व राज्य सरकारांनी या संदर्भात नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करावी आणि याबाबतची आवश्यक व्यवस्था करावी असे निर्देश केंद्रीय गृह मंत्रालयानं दिले आहेत आता कोरोना प्रसार आणि त्यासंदर्भातल्या काही बातम्या थोडक्यात नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीनंतर सोमवार पासून प्रशासनानं वेगवेगळ्या व्यावसायिक आस्थापनांप्रमाणेच फोटो स्टुडिओ कलर लॅब व्हीडिओ मिक्सीग फोटो लॅमीनाशन फोटो गुडस् या दुकानांना ही व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी नांदेड जिल्हा फ़ोटोग्राफर्स असोसिएशनचे अध्यक्ष महेश होकर्णे यांनी जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे

जिल्हयात पायी किंवा खासगी वाहनांनी येणारयांची पेण जवळ खारपाडा येथील चेकपोस्टवर नोंद ठेवली जात आहे

त्यामुळे जिल्हाभरात खळबळ उडाली होती

रेडक्राँस तर्फे फिरता दवाखाना प्राथमिक आरोग्य तपासणी उपक्रम गेल्या एक महिन्यापासून जळगावच्या विविध क्षेत्रात राबवण्यात येत आहे काल पोलिस अधिक्षक कार्यालयात पोलिस कर्मचाऱ्यांची रेडक्राँसच्या तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांकडून प्राथमिक आरोग्य तपासणी करून मोफत औषधे देण्यात आली प्रतिकूल परीस्थितीत काम करीत असतांना घ्यावयाची काळजी पथ्ये या बाबत समुपदेशन करण्यात आलं

खाजगी वाहनानं परराज्यात जाण्यासाठी कागदपत्र तपासून परवानगी देण्याची कामं केली जात आहेत या परवानग्या देण्याचं काम निशुल्क केलं जात आहेत त्यामुळे नागरीकांनी या कामासाठी कोणत्याही मध्यस्थी आणि इतर व्यक्तीच्या अमिषाला बळी पडून कोणतं ही शुल्क देऊ नये असं आवाहन पालघर च्या जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे

कोरोनाचा प्रसार मजुरांमध्ये होणार नाही याची दक्षता घेऊन श्रमिकांना काम उपलब्ध करून दिलं जात आहे मागेल त्याला काम देण्याच्या सुचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत त्यामुळे काळजी करू नका मागेल त्याच्या हाताला काम नक्की मिळेल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे खाजगी रूग्णालयांची मनमानी कोरोना बाधित रुग्णावर होणाऱ्या उपचारापोटी पुण्यातील काही खासगी रुग्णालयांकडून मनमानी पद्धतीनं बिलांची आकारणी होत असल्याच्या तक्रारी वाढत चालल्या असून या यात लक्ष घालण्यासाठी जिल्हा प्रशासनानं एका उच्चस्तरीय समितीची नियुक्ती केली आहे शहराच्या प्रतिबंधित भागातून अथवा हॉटस्पॉटमधून येणाऱ्या रुग्णांना काही खासगी रुग्णालयात उपचार नाकारले जात असल्याच्या तक्रारीही येत असून अशा रुग्णालयांवर कठोर कारवाईचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे परिक्षा राज्यातील कोरोनाचा वाढता प्रार्दुर्भाव लक्षात घेता अंतिम सत्रातील परीक्षा रद्द करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी राज्याच्या उच्चशिक्षण विभागानं विद्यापीठ अनुदान आयोगाला केल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काल दिली

परीक्षा न घेता ग्रेडिंग सिस्टीमसाठी युजीसीकडे परवानगी मागण्यात आली आहे असं सामंत यांनी सांगितलं दोन दिवसांत यूजीसीकडून काही निर्णय आला नाही तर राज्यातील विद्यापीठांचे कूलगुरू उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय मुख्य सचिव अजोय मेहता यांच्यासोबत चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल असं ते म्हणाले स्वच्छ भारत मिशन नवी मुंबई स्वच्छ भारत मिशन अंतर्गत देशातील कचरामुक्त शहरांना देण्यात येणाऱ्या स्टार रेटिंगची घोषणा केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने हरदिपसिंह पूरी यांनी केली त्यामध्ये महाराष्ट्रात नवी मुंबई शहराला पून्हा एकदा फाईव स्टार मानांकन जाहीर झालं आहे

जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रतीक्षा यादी तयार केली जाते हे सांगितलं तर मात्र ते नक्कीच वेगळं वाटेल रत्नागिरी जिल्ह्यातल्या एका शाळेत हे नवल घडलं आहे आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळामार्फत राज्यातल्या काही शाळांची ओजस आणि तेजस शाळा म्हणून निवड करण्यात आली होती त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा इथल्या जिल्हा परिषद शाळा क्रमांक पाच या शाळेचा समावेश आहे या शाळेत सध्या पहिली आणि सहावीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रीया सुरू आहे

ते लक्षात घेऊन यावर्षी शाळेनं प्रतीक्षा यादी तयार करायचं ठरवलं आहे प्रवेशाच्या गुगल लिंक प्रसारित करण्यात आल्या आहेत

आकाशवाणी बातम्यांसाठी प्रमोद कोनकर रत्नागिरी गावबंदी पुण्यामुंबईतून आले म्हणून मजूरांना गावात प्रवेश नाकारणाऱ्यांविरुद्ध सर्वच राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी आवाज उठवावा असं आवाहन राज्याचे माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केलं आहे बाहेरगावी असणारे हेच मजूर निवडणुकीवेळी मात्र मतदानासाठी धरुन गावाकडं आणले जातात तेव्हा सर्वांनाच हवेहवेसे वाटणारे मजूर आज मात्र स्थानिकांना का नको आहेत असा सवाल खोत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केला हवामान पश्चिम बंगालच्या किनार्याआच्या दिशेनं झेपावत असलेल्या बंगालच्या उपसागरावरील उम पून चक्रीवादळाची उत्तरेकडे वाटचाल करण्याची गती वाढली असली तरी स्वतः भोवती फिरण्याचा वेग काहीसा कमी झाला आहे कालपर्यंत महाचक्रीवादळाचं रूप धारण करणाऱ्या या चक्रीवादळाचं रूपांतर आता अति तीव्र चक्रीवादळात झालं असून ते आज दूपारनंतर कधीही पश्चिम बंगालच्या किनार्यातवर दाखल होऊ शकेल वादळ वेगानं उत्तरेकडे जात असलं तरी त्यानं निकोबारपर्यंत खेचून आणलेला मान्सून अजूनही अंदमान बेटांवर होचलेला नाही राज्यातलं पावसाचं क्षेत्र काल अपेक्षेपेक्षा कमीच होतं कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातच फक्त तुरळक ठिकाणी पाऊस झाला

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

तुम्ही मात्र घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार